पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत़त्वात होत असलेल्या या बैठकीत सरकारच्या कृती कार्यक्रमाचा आराखडा निश्चित होण्याची शक्यता आहे

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना कळवाव्यात असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे

पाकिस्ताननं आपल्या भूमीवर दहशतवादाला पायाभूत सुविधा देणं थांबवल्याशिवाय भारत आणि पाकिस्तान यांच्यातली चर्चा निरर्थक असल्याचं पाकिस्तानचे अमेरीकेतले माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी म्हटलं आहे

उद्या आणि परवा किर्गिझिस्तान इथं होत असलेल्या शांघाय सहकारी चर्चेच्या पार्श्वभूमीवर हक्कानी यांचं हे विधान महत्त्वाचं ठरत आहे दहशतवाद आणि चर्चा या दोन गोष्टी एकत्र होऊ शकत नाहीत ही भूमिका आहे या भूमिकेचंचं हक्कानी यांनी समर्थन केलं आहे

ही मर्यादा ऑक्टोबरपर्यंत असून खुल्या बाजारातून दोन लाख टन मसूर खरेदी करण्याचे निर्देश सरकारनं नाफेडला दिले आहेत अन्नमंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला मोसमी पाऊस लांबल्यानं उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं तूर डाळीची उपलब्धता वाढवणं आणि दरवाढ रोखणं हा यामागचा हेतू असल्याचं पासवान यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं आंतरराष्ट्रीय बालकामगार प्रतिबंधक दिवस आज पाळण्यात येत आहे बालमजूरीची समस्या सोडवण्यासाठी विविध आस्थापनांचे मालक कामगार संघटना आणि कोट्यावधी लोक एकत्र येऊन मुलांना मदत करतात मुलांनी शेतात काम करण्याऐवजी आपलं स्वप्न साकार करण्यासाठी काम करावं ही या वर्षाची आजच्या दिवसाची संकल्पना आहे

केंद्र सरकारनं जाहीर केलेली मानधन वाढ अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही त्या म्हणाल्या

या अपघातात निफाड इथले चार भाविक मरण पावले तर अनेक भाविक गंभीर जखमी झाले काल रात्री विदिशा गावाजवळ हा अपघात झाला अपघातातल्या जखमींना विदिशा इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या स्पर्धेतल्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यानं पंत याची निवड करण्यात आली आहे भारतीय संघाच्या उद्या होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो इंग्लंडला भारतीय संघात दाखल होईल

उद्या पहाटे हे चक्रीवादळ गुजराथमध्ये वेरावळ आणि दीवच्या किनारपट्टीला धडकेल असा अंदाज आहे या वादळामुळे सौराष्ट्र दक्षिण गुजरात दीव दमण आणि दादरा नगर हवेली इथं जोरदार पावसाची शक्यता आहे संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल सैन्यदल तटरक्षक दल आणि सीमासुरक्षा दल यांची बचाव पथकं सज्ज असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे